यावर्षी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणारे सर्व विद्यार्थी आयआयटी प्रवेशासाठी पात्र असतील असा निर्णय आयआयटीच्या संयुक्त प्रवेश मंडळाच्या बैठकीत काल घेण्यात आला अनेक शिक्षण मंडळांनी बारावीची परीक्षा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचं केंद्रीय मन्ष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी सांगितलं

राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी असून त्याला अनुसरून बकरी ईदची नमाज मशिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी असं या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केलं आहे सध्या कार्यान्वित असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील नागरिकांना जनावरे खरेदी करायची असल्यास त्यांनी आॅनलाईन पध्दतीनं अथवा दरध्वनीवरुन खरेदी करावी नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी द्यावी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथिलता देता येणार नाही असं या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे राज्य सरकारनं सर्वान्मते जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करून मुस्लिम बांधवांनी बकरी ईद साजरी करावी असं आवाहन ग्रहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे

कोकणात गणेशोत्सव निर्विघ्नं पार पडावा यासाठी गावगावच्या दक्षता समिती तसंच गणेश मंडळानी सुरक्षितता आणि आरोग्य विषयक सुविधांकडे लक्ष प्रवून प्रशासनाला सहकार्य करावं असे निर्देश त्यांनी यावेळी दिले

फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यातल्या साखर उद्योगातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या एका शिष्टमंडळानं काल नवी दिल्लीत शहा यांची भेट घेऊन ही मागणी केली शहा यांच्यानंतर फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीदेखील भेट घेऊन चर्चा केली केंद्र सरकारतर्फे साखर उद्योगांकरता शेतकऱ्यांना मदत होईल असे चांगले निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा त्यांनी या संदर्भात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली भाजपा नेते हर्षवर्धन पाटील धनंजय महाडिक रणजीतसिंह मोहिते पाटील जयकुमार गोरे रणजीत निंबाळकर आणि जनसुराज्य शक्तीचे विनय कोरे यावेळी उपस्थित होते राज्यात ऑपरेशन लोटस राबवणार नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं

दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येनं दहा हजाराचा टप्पा पार केला

त्या पार्श्वभूमीवर उद्या रविवारी बाजारात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा व्यापारी महासंघानं महापालिका आयुक्तांना नियोजनासंबंधी निवेदन सादर केलं आहे संपूर्ण बाजारपेठ पूर्वी प्रमाणे उघडण्यात यावी रात्री आठ वाजेपर्यँत वेळ वाढवून द्यावी आणि ग्राहकांची गर्दी टाळावी असं व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे उद्यापासून शहरातले व्यवहार कशाप्रकारे सुरू होतील याबाबत जिल्हा महानगरपालिका आणि पोलिस प्रशासन आज सविस्तर माहिती देणार आहे दरम्यान शहरातल्या सर्व किराणा द्कान चालक भाजीपाला विक्रेते द्ध चिकन मटन आणि अंडी विक्रेत्यांची आज कोरोना विषाणू संसर्गाशी सबंधित अँटीजन चाचणी करण्यात येणार आहे या चाचणीचे प्रमाणपत्र असणाऱ्यांनाच फक्त आपले व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचं महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितलं

प्रमाणपत्र नसल्यास संबधितांविरूद्ध कारवाई केली जाईल तसंच आर्थिक दंडही आकारला जाईल असं ते म्हणाले

यामध्ये नांदेड शहरातले आठ नायगाव तालुक्यातले पाच देगलूर सात धर्माबाद चार कंधार मुखेड आणि बिलोली तालुक्यातले प्रत्येकी दोन तर हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे

दरम्यान नांदेड इथल्या सहा पत्रकारांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे त्यांना उपचारासाठी नांदेडच्या पंजाब भवन कोविड केअर सेंटर मध्ये दाखल करण्यात आलं आहे

तसंच केंद्रीय राखीव पोलिस दलातच्या कॅम्प मधले सात जवानही बाधित आढळले

दरम्यान लातूर तहसील कार्यालयातल्या एका कर्मचाऱ्याला कोरोना विषाणुची लागण झाल्यामुळे तहसील कार्यालयाचं निर्जंत्कीकरण करण्यात आलं शहरात संचारबंदीच्या तिसऱ्या दिवशीही सर्वत्र शुकशुकाट दिसून आला

तर काल सहा रुग्णांना बरे झाल्यानं घरी सोडण्यात आलं

यामध्ये एका उच्च पदस्थ महिला अधिकाऱ्यासह एका गुन्ह्यातल्या पीडितेचा समावेश आहे

दरम्यान जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काल बीड शहरात अनेक भागात फिरून पाहणी केली प्रतिबंधित क्षेत्रातल्या नागरिकांनी आरोग्य विभागास सहकार्य करण्याचं आवाहन करुन त्यांनी मोठ्या प्रमाणावर नमुने तपासणीस द्यावे अशी विनंती केली सध्या बीड शहरातला सत्तर टक्के भाग प्रतिबंधित क्षेत्र आहे

नव्या रुग्णांमध्ये उमरगा तालुक्यातले नऊ उस्मानाबाद तालुक्यातले तीन तर आनंद नगर महादेव गल्ली खडकपुरा आणि तुळजापूर तालुक्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

यामध्ये वसमत इथले सात हिंगोली आणि औंढा इथले प्रत्येकी दोन रुग्ण आहेत

आंबेडकर यांनी काल वंचित बहजन आघाडीचे उपाध्यक्ष डॉक्टर अरुण सावंत यांच्यासह राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेत ही मागणी केली राज्यात मुदत संपत आलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याच्या अध्यादेशाचा गैरफायदा घेतला जात असल्याची टीका आंबेडकर यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना केली

सांगली जिल्ह्यातल्या लक्ष्मीफाटा इथं ते काल वार्ताहरांशी बोलत होते

याबाबतचा शासन निर्णय काल जारी झाला

काल मध्यरात्री ही संचारबंदी संपणार होती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी याबाबतचे आदेश जारी केले

संचारबंदीच्या काळात नेहमीप्रमाणे दिलेल्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद राहतील

जिल्ह्यातल्या सर्व नागरी आणि ग्रामीण क्षेत्रात स्थानिक स्वराज्य संस्था आणि आरोग्य पथकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन आजपासून यासंबंधीचं सर्वेक्षण केलं जाईल अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी काल पत्रकार परिषदेत शहरासह जिल्ह्यात शासकीय रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण दिली

या बैठकीत अधिष्ठाता डॉ

काश्मीरमधल्या याच्या लडाख इथ श्योक नदीवर झालेल्या एका अपघातात त्यांना वीरमरण आलं होतं यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एस चैतन्य आमदार संतोष दानवे यांनी सैनिक सतीश पेहरे याना मानवदना दिली

स्थानिक पोलिसांनी गर्दीचं नियोजन करत सुरक्षित अंतर ठेऊन त्यांच्या रांगा लावल्या महिला वर्गाला प्रथम प्राध्यानानं खतं दिलं गेलं गंगापूर लासून स्टेशन इथंही खत खरेदीसाठी शेतकऱ्यांनी रांगा लावल्या होत्या पावासानं जोर धरला असल्यानं शेतकरी शेती विषयक साधनं वस्तू फवारणीसाठी औषधं घेताना दिसून आले

पोलिसांनी केलेल्या तपासात तो पाकिस्तान मधल्या तरुणीच्या प्रेमात पडला होता त्या तरुणीने बोलावल्या वरून तो पाकिस्तानात तिला भेटण्यासाठी जाण्यास निघाला होता त्या तरुणाला ताब्यात घेण्यासाठी पथक रवाना झालं असल्याचं राज तिलक रोशन यांनी सांगितलं

तो आता कच्छला आहे

यावेळी दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला

यावेळी एका दुचाकीसह दोन आरोपींना ताब्यात घेतलं

विलगीकरणात ठेवलेल्यांनी आपण आणि आपलं कुटुंब सुरक्षित आहोत असा विचार करावा कोरोना विषाणू चाचणी नकारात्मक आली तरीही स्वतची पूर्ण काळजी घ्यावी मनात उदासिनता चिंता किंवा मरणाविषयी विचार आणू नये असं विभागानं सांगितलं आहे

यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे प्रदेश ब्ध्दीजिवी सेलचे सदस्य दत्ता कुलकर्णी कार्यकारणी सदस्य अॅड

तुळजापूर तालुक्यातल्या अपसिंगा इथंही अकराशे कुटुंबांना औषधाचं तसंच गावातल्या सर्व दुकानदारांना मास्कचं वाटप करण्यात आलं

या प्रकरणी दोन संशयितांविरुध्द बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी दिली